आरोग्य आणि विकास प्रक्रियेतल्या आव्हानांवरच्या जिक्सि ट्वेंटी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाच्या सत्रात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं बीजभाषण

ते आज सोलापूर इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेला संबोधित करताना बोलत होते परतीचा पाऊस अजून पूर्णपणे गेला नसून हे संकट अद्याप टळलं नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आपण केवळ घोषणा करणार नसून पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य्य करण्याचं काम सुरु झालं असून एकूण नुकसानीबाबत पूर्ण माहिती हाती येताच प्रत्यक्ष मदत केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गेल्या शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी द्रध्वनीवरून संवाद साधला असून आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं ते म्हणाले महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना तालुक्यातल्या आंतरवाला गोलापांगरी कुंबेफळ या गावांमध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी होत असून त्यामुळे शेतपीकांचे नुकसान होत आहे त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी इगतपुरी तालुक्यात खंबाळे इथं नुकसानग्रस्त शेतपीकांची पाहणी केली अतिवृष्टी आणि अवेळी आलेल्या पावसामुळे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांचं मोठया प्रमाणात नुकसान झालं असून घोषित केलेल्या मदतीचा लोकांना लाभ देताना एकही पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले ते आज भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते लातूर जिल्ह्यात मागील चार पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे

राज्य सरकार नाकर्त असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरलं असल्याची टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते राज्यातल्या शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको असून राज्य सरकार काय करणार हे स्पष्ट सांगावं अशी मागणी शेतकरी करत असल्याचं फडणवीस म्हणाले राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सरकारचा बचाव करावा लागतो आहे यातून सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येत असल्याचं त्यांना सांगितलं

ही वार्षिक सभा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तीन दिवस चालणार आहे

हा कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय नीती आयोग भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्यासह बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि अन्य आंतर्राष्ट्रीय संस्था आयोजित करत आहेत काद्यांवरच्या निर्यात बंदीनंतर कांद्याचे उतरलेले भाव आज एकदा तेजीत आल्याचं चित्र नाशिक जिल्ह्यातल्या कृषी बाजारांमधे दिसलं

दिंडोरी तालुक्यातल्या वणी इथं आठ हजार शंभर रूपये इतका कमाल भाव मिळाला

गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे झालेलं नुकसान तसंच चातुर्मास संपल्यानंतर कांद्याच्या मागणीत वाढ झाल्यानं कांद्याचे भाव वाढल्याचं कृषी बाजार विश्लेषकांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं वीस टक्के अनुदान घोषित केलेल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी पुर्वी घेतलेल्या निर्णयानुसार अनुदानाचा पुढचा टप्पा द्यावा अशी मागणी आमदार कपील पाटील यांनी केली आहे यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून ही मागणी केली

याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

मुंबईतले डबेवाले लोकांपर्यंत जेवण पोचवण्याचं महत्वाचं काम करत असून चांगलं काम करणाऱ्याला ईश्वर नेहमीच मदत करतो असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे मुंबईतल्या निवडक डबेवाल्यांना आज राज भवन इथं राज्यपालांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र भूषण प्रस्कार निवड समितीची प्नर्रचना करण्यात आली असून पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं नुकताच याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार उपाध्यक्ष असतील

नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवरनिर्बंध आणणाऱ्या विशेष तक्रार निवारण शिबिराचा पहिला उपक्रम गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत आज नागपूर इथं पार पडला

राज्यात दररोज नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा मागच्या काही दिवसांमधला कल कालही कायम होता

मुंबईत काल सोळाशे नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली

मुंबईत उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली आहे

कोविड प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्याच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे तीनशे वर्ष जुना दसरा महोत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी नांदेडच्या गुरुद्वारा सचखंड मंडळानं केलेल्या याचिकेवर न्यायालयानं स्थानिक परिस्थितीनुसार याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परभणी इथल्या हाजी आशरफ पाडेला रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट दिली केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

आज जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही

ध्वळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहर आणि आसपासच्या भागात आज पहाटे मुसळधार पाऊस झाला शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पावसामुळे मका भिजून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे मात्र उर्वरीत जिल्ह्यात वातावरण कोरडं आहे मुंबईतल्या कुर्ला पूर्व इथं आण्णाभाऊ साठे उड्डाण पूलाजवळ महानगरपालिकाकडून नाला रूदीकरणाचे काम सुरू असताना फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरूस्तीदरम्यान विजेचा धक्का लागून दोन पालिका कामगारांचा मृत्यू झाला येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे